आज सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरु झाली

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या महिनाअखेरीला भारताच्या दौ यावर येणार आहेत

या दौ यात ते नवी दिल्ली आणि गुजरातमधे काही औपचारिक कार्यक्रमात भाग घेतील द्वीपक्षीय व्यापार वाद आणि भारत प्रशांत क्षेत्रातल्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसह अनेक मुद्दयांच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा हा भारत दौरा महत्वाचा मानला जात आहे भाजपा खासदारांनी आज संसदेच्या दोन्ही सदनात उपस्थित रहावं असा पक्षादेश भाजपानं काढला आहे

लोकसभेत काल रात्री उशिरापर्यंत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होती या चर्येत खासदारांनी त्यांची मतं मांडली अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं पहिलं सत्रं आज संपेल

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पाटणा शहरात पाणी तुंबलं होतं त्याप्रकरणी निष्काळजीपणाबाबत त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे या अधिकाऱ्यांमधे भारतीय प्रशासकीय सेवेतल्या एका अधिकाऱ्याचा समावेश आहे बिहार सरकारनं नेमलेल्या उच्चस्तरीय समितीनं याप्रकरणी अधिका यांची चौकशी सुरु केली आहे

जम्मू कश्मीरमधे पुलवामा जिल्ह्यातल्या चकमक प्रकरणी तीन सफाई कामगारांना अटक झाली आहे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर गेल्या महिन्यात जैश ए महम्मदचे तीन अतिरेकी चकमकीत मारले गेल्याच्या प्रकरणाचा तपास एनआयए अर्थात राष्ट्रीय तपाससंस्थेनं सुरु केला आहे हे तिघं सांबा श्विून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतात कसे आले याचा तपास करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयानं एनआयएला दिले आहेत असमचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी उल्फाचा प्रमुख परेश बरुआ याला शांती चर्चेचं आवाहन केलं आहे समाजातल्या सर्व घटकांनी राज्यात शांती आणि स्थैर्यासाठी एकत्र यावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे आत्मसमर्पण करणाऱ्या बोडोलँडच्या बंडखोरांचं त्यांनी स्वागत केलं काल कोक्राझार शि आयोजित बोडोलॅंड दिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते बंडखोरमुक असमचं त्यांचं स्वप्नं असल्याचं ते म्हणाले

बांगला देशाचे तौहीद हृदय शमीम हुसेन आणि रकीब उल हसन हे तीन खेळाडू तर भारताचे आकाश सिंह आणि रवी बिश्रोई यांना स्तर तीनचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे अंतिम सामन्यानंतर भारत आणि बांगलादेशी खेळा डूंमधे धक्काबुक्की झाल्याचं सामनाधिकारी आणि पंचांना आढळलं म्हणून त्यांच्यावर बंदी घालण्यात आली तौहीद शमीम आणि आकाशला सहा नकारात्मक गुण दिलेत तर रकीब उल आणि बिश्रोईला पाच नकारात्मक गुण दिले आहेत एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली भारताला विकायला अमेरिकेनं मंजुरी दिली आहे

कोणत्याही हवाई इल्ल्याकरता भारतीय हवाई दलाला समर्थ आणि सक्षम करण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होईल ट्रम्प प्रशासनानं अमेरिकन काँग्रेससमोर केलेल्या निवेदनावरुन डिफेन्स सेक्युरिटी को ऑपरेशन एजन्सी या अमेरिकी संस्थेनं ही माहिती दिली ा झायलचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मेईर बेन शब्बात यांनी काल प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांची भेट घेतली यावेळी दोन्ही देशातल्या परस्पर संबधांवर चर्चा झाली संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचीही त्यांनी भेट घेतली भारत ईस्रायलमधले संबध हे परस्परविबास नितीमत्ता परंपरा आणि संस्कृती साधर्म्यावर आधारित आहेत असं प्रतिपादन ईस्रायलघे राजदूत रॉन मल्का यांनी केलं लखनौ क्षे भरलेल्या संरक्षणविषयक प्रदर्शनाला गेल्या आठवड्यात ईस्रायली राजदूतांनी भेट दिली

कोरोना विषाणूसंसर्ग चाचण्यांसाठी जागतिक आरोग्य संघटनेनं पाठवलेलं तज्ञांचं पथक चीनला पोचल्याचं संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनॉम हेद्रायसस यांनी सांगितलं हे पथक विषाणू संसर्गाबाबत संशोधन करणा या जागतिक आरोग्य संघटना आणि चीन यांच्या संयुक्त पथकाचा भाग असेल

या विषाणू प्रकोपानं उद्भवलेल्या हाहाकारानंतर काल पहिल्यांदाच अध्यक्ष शी जिनपिंग यांनी नागरिकांशी संवाद साधला यावेळी स्थानिक रुग्णालयाला त्यांनी भेट दिली आणि वैद्यकीय तज्ञांशी संवाद साधला युरोपमधे जोरदार वारे आणि पावसानं सहा जणांचा बळी घेतला आहे खराब हवामानामुळे युरोपातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे

वादळी परिस्थितीमुळे काल सहाशे किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं डच पोलिसांनी सांगितलं आज जागतिक यूनानी दिवस आहे श्रेष्ठ यूनानी विद्वान आणि समाज सुधारक हकीम अजमल खान यांच्या जन्मदिवसानिमित्त दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो युनानी औषधोपचारांच्या रोगप्रतिबंधक आणि रोगनाशक गुणधर्माविषयी जनजागृती करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे युनानी दिवसानिमित्त आयुष मंत्रालयानं नवी दिल्लीत एक कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील मूळ ग्रीसची असलेली युनानी उपचार पद्धती ही अकराव्या शतकात अरब आणि पर्शियामधे लोकप्रिय झाली त्याच मार्गानं ही उपचारपद्धत भारतात आली आता युनानी पद्धतीचे उपचार शिक्षण आणि संशोधन या क्षेत्रात भारताचं स्थान जागतिक महत्वाचं आहे

ज्यांना समितीपुढं येऊन आपली मतं मांडायची असतील त्यांनी तसा उल्लेख करावा